मोदी यांचं प्रतिपादन भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षात पुन्हा जोमानं उभारी धेऊन साडेनऊ टक्के आर्थिक वाढीचा दर गाठेल असा फिचचा अंदाज

इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पंच्याण्णवाव्या वार्षिक अधिवेशनाला ते आज दूरदृष्य प्रणाली मार्फत संबोधित करत होते सरकारच्या लोकाभिमुख धोरणांची माहिती देऊन ते म्हणाले की कोविडोत्तर जगात धाडसी गुंतवणूक आणि धाडसी निर्णयांची गरज आहे घरोघरी पुरवठा करणाऱ्या देशांतर्गत सेवेचं जाळं उभारण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं देश सध्या एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करत आहे मात्र त्यानं खचून न जाता अधिक जोमानं पुढं वाटचाल करत आहे असं ते म्हणाले

आयात कमी करुन देशांतर्गत उत्पादन वाढवण्य़ाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे असं ते म्हणाले कोविड काळात छोटे व्यापारी आणि दुकानदारांनी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच शेतकरी हितासाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली

भारत आपल्या बरोबरीच्या इतर देशांपेक्षा पुढच्या वर्षी अधिक वेगाने प्रगती करेल असा अंदाज फिचच्या अहवालात आहे अर्थव्यवस्थेत तरलता वाढवण्याच्या दृष्टीने रिझर्व बँकेनं व्याजदर कमी करण्यासह विविध उपाययोजना केल्या असून सरकारनंही पाठबळ पुरवलं आहे लॉक उघडायला सुरुवात केली असल्यामुळे राज्य सरकारपुढं आव्हान आहे पण सर्वांच्या सहकार्यानं ते निश्वितपणे पेलू असा विश्वास मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे पुण्यात हिजवडी इथं विप्रोच्या कोविड रुग्णालय उद्दाटन करताना ते बोलत होते पब्लिक प्रायव्हेट प्रोजेक्ट तत्वावर उभारलेल्या देशातील या पहिल्यावहिल्या कोविड रुग्णालयाचं आजपासून लोकार्पण होतंय ही महाराष्ट्रासाठी समाधानाची बाब आहे

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रानं कोरोनाची लढाई सुरु केली त्यावेळी आरोग्य सुविधा पुरेशा नव्हत्या

मोठ्या शहरांमध्ये आम्ही जम्बो सुविधा निर्माण करीत आहोत केवळ फिल्ड हॉस्पिटल्स उभारून चालणार नाही तर त्यात काम करायला डॉक्टर्स नर्सेस स्टाफ लागणार आहे तोदेखील सर्व माध्यमांतून आम्ही तयार करीत आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांकडच्या शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत ते काल राज्यातल्या कापूस खरेदीच्या आढावा बैठकीत बोलत होते कापूस खरेदीची सर्व केंद्रं आणि इतर संबंधित कार्यालयं शनिवार रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढच्या आदेशापर्यंत सुरु ठेवली जातील असं पवार यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत एफएक्यु दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाईल असं ते म्हणाले चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यांमधे खरेदीसाठी जिनिंग फक्टिरी उपलब्ध नसल्यानं या जिल्ह्यांमधली कापूस खरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातल्या सीमेलगतच्या जिनिंग फक्टिरीत केली जाणार आहे

नागरी विमान वाहतूक मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी आज एका संदेशाद्वारे याची माहिती दिली या अभियानाचा दुसरा टप्पा आता पूर्ण झाला आहे तिसऱ्या टप्प्यात परदेशातल्या भारतियांना परत आणण्याचं काम सुरू होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे पालघरमधे दोन साधूंसह तिघांच्या हत्येची चौकशी सीबीआय आणि एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत केली जावी यासाठी दाखल झालेल्या याचिकेप्रकरणी राज्य सरकारनं आपली बाजू मांडावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठानं व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका सुनावणीत आज हे निर्देश दिले एप्रिलमध्ये झालेल्या या हत्येसंदर्भात पंच दशबन जुना आखाड्याचे साधू तसंच मृत साधूंच्या नातेवाईकांनी याचिका दाखल केली आहे पोलिस या प्रकरणाचा तपास पक्षपातीपणे करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार सरोवरातल्या पाण्याचा रंग बदलत असून त्यात गुलाबी छटा पहायला मिळत आहे वैज्ञानिकांच्या मते क्षारांची तीव्रता आणि शेवाळाती वाढ झाल्यामुळं हा बदल झाला असावा

सुरूवातीला दररोज शंभर पेक्षाही कमी चाचण्या केल्या जात होत्या त्यात अडीच महिन्यांतच वाढ होऊन दीड लाखांडून अधिक चाचण्या केल्या जात असल्याचं आयुष मंत्रालयांनं म्हटलं आहे

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येनं दहा हजाराचा टप्पा पार केला आहे

लातूर जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृतांची संख्या सहा झाली आहे

दरम्यान जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

उदगीर इथल्या सराफा लाईन आणि औसा तालुक्यातल्या अंधोरा इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे नांदेड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

दरम्यान जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली

बीड जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

या प्रकरणी सफाई कर्मचारी आणि अधिपरिचरीकेला प्राथमिक चौकशीत दोषी ठरवण्यात आलं आहे जळगावमधे कोरोना झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह काल कोविड रुणालयाच्या स्वच्छतागृहात आढळला होता यानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता भाजपाचे आमदार राजूमामा भोळे महापौर भारतीताई सोनवणे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली होती

सहायक फौजदार भटू नेरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे मलेरियाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रोक्सी क्लोरोक्वीन ए पी आय या औषधाच्या निर्यातीवर लावलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले असल्याचं केंद्रीय खते आणि रसायन मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी सांगितलं आहे

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला तसंच पेरणी केलेलं कापूस आणि हळदीचं बियाणं वाया गेलं परभणी शहरात झोपडपट्यांमध्ये तसंच सखल भागात पाणी भरलं गंगाखेड ते परभणी रस्ता बंद झाला मानवत तालुक्यातल्या कोल्हा कोथळा रस्त्यावर पाणी साचलं त्यामुळे आठ गावाचा संपर्क तुटला सेलू तालुक्यातल्या झोडगाव परीसरात मोठा पाऊस झाल्यानं शेतात पाणी साचले तर कपटा नजीक ओढ़याला पूर आल्यानं वाहतूक ठप्प झाली जालना शहरासह तालुक्यातल्या काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे पाऊणतास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला अंबड शहरासह तालुक्यातल्या मठपिंपळगाव शेवगा धनगरपिंप्री वडीगोद्री या भागात तसंच बदनापूर शहरासह शेलगाव धोपटेश्वर गोक्ळवाडी माहेर भायेगाव डोंगरगाव शिवारातही काल संध्याकाळी पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पहाटे दोन तास विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरातही रस्त्यावर पाणी जमलं तसंच वीज पुरवठा खंडित झाला